चीनमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक झाल्यापासूनच देशातल्या औषधनिर्मितीवर सातत्यानं आणि बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं तसंच लॉक डाऊनच्या काळातही औषधं आणि वैद्यकीय उपकरणांची निर्मिती विनाअडथळा कशी सुरू राहील याचीही काळजी घेत असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे औषधं आणि वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता वितरण आणि प्रवठा सुरळीत सुरू ठेवण्याकडेही केंद्र सरकारचे इतर संबंधित विभाग राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्यानं कटाक्षानं लक्ष ठेवून असल्याचंही आरोग्य विभागानं स्पष्टं केलं आहे या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी मालवाहतूक आणि इतर संबंधित स्विधांमध्ये समन्वय राखण्याकरता मंत्रालयानं केंद्रीय नियंत्रण कक्ष उभारला असून केंद्रीय औषध मूल्य नियामक प्राधिकरणानं हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध केला आहे

राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ज्यांची खाती आहेत त्यांना दहा हजार रुपयांपर्यँतची रक्कम स्वतः पोस्टमन काढून देतील असं टपाल विभागाने सांगितलं आहे संबंधित ग्राहकांना टपाल खात्याच्याही विविध सेवा आणि किराणामाल आणून देण्याची सेवाही दिली जाणार आहे या सेवा अकोला आणि वाशिम या दोन्ही जिल्ह्यात प्रवल्या जाणार असल्याची माहिती अकोला इथल्या प्रवर अधीक्षकांनी दिली आहे

त्याआधारे डिग्रजे यांच्याविरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर सध्या या कारखान्याचे अध्यक्ष आहेत दरम्यान संचार बंदीचा आदेश झुगारून देत सामुहिक नमाज पठण करत असल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं जणांविरुद्ध गावभाग पोलिस ठाण्यात काल ग्न्हा नोंदवण्यात आला हे नागरिक दोन ठिकाणी एकत्र जमून नमाज पठण करत असल्याबद्दल पोलिसांनी ही कारवाई केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

गरीब मजूर तसंच रस्त्यावर पाल टाकून राहत असलेल्या निराश्रितांना आधार देण्यासाठी भोकर तालुक्यातलं व्यापारी मंडळ सावली प्रतिष्ठान सेवा समर्पण यासारख्या अनेक सेवाभावी संस्था पुढे आल्या आहेत माहूर इथल्या रेणूकादेवी संस्थाननं देखील आपली मदत किराणा मालाच्या स्वरूपात दिली

परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर बसलेल्या भाजीपाला विक्रेत्यांना महानगर पालिकेच्या आधिकाऱ्यांनी सुरक्षित अंतर ठेवून भाजीपाला विकण्याचे निर्देश दिले नागरिकही याचं पालन करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे